काल नवी दिल्ली इथं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली देशातल्या सर्व राज्यांच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्र्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते

दरम्यान संभाव्य वायू चक्रीवादळापासून नागरिकांचं कोणतेही नुकसान होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रशासनाला दिल्या आहेत शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल केंद्रीय मंत्र्यांसह हवामान विभागाशी संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते याशिवाय वीज टेलिफोन आरोग्य तसंच पिण्याचं पाणी या सर्व गरजेच्या सेवांची उणीव भासणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात पुस गावातली सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती मुंडे यांनी पदाचा गैरवापर करुन ही जमीन जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतल्याचा आरोप करत राजाभाऊ फड यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती

या आदेशा विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

राज्यातल्या नागरी स्वराज्य संस्थांच्या हद्दीत वीज वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात येणारी भूमिगत केबल टाकणं ट्रान्सफॉर्मर तसंच विजेचे खांब उभारणं या मूलभूत कामांसाठी कर आकारणी केली जात होती मात्र समान धोरणाच्या नियमान्सार हा निर्णय घेण्यात आला आहे जलसंपदा विभागांतर्गत धरणांच्या परिसरातली विश्रामगृहं तसंच रिक्त वसाहतींचा विकास आणि व्यवस्थापन पीपीपी अर्थात सार्वजनिक खाजगी सहभाग तत्त्वावर खाजगी यंत्रणांकडून करण्यासाठीच्या धोरणालाही राज्यमंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली जळगाव जिल्ह्यातल्या साने गुरूजी सहकारी उपसा जल सिंचन योजनेची दुरूस्ती पंढरपूर मंदीर अधिनियमात सुधारणा नागपूर इथं रामदेवबाबा विद्यापीठ तसंच पूणे इथं बालाजी विद्यापीठ या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांची स्थापना आदी निर्णयांना मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली

शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातली काही मंत्रिपदं रिक्त आहेत ती या विस्ताराच्या माध्यमातून भरली जाण्याची शक्यता असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत मंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या केंद्र सरकारनं जाहीर केलेली मानधन वाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्या म्हणाल्या

औरंगाबाद इथं जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था तसंच महिलांविषयीच्या तक्रारींचा काल त्यांनी आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या

महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जनसुनावणीही काल घेण्यात आली

राज्यात बंदी असलेला गुटखा छुप्या मार्गानं शहरात येत असल्याची माहिती अन्न आणि औषधी प्रशासनाला मिळाली होती त्याआधारे ही कारवाई करण्यात आली या कारवाईत वाहनासह चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्यात आला आहे

या स्पर्धेत आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे सलग दोन दिवस पावसामुळं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतले सामने रद्द झाले

आरोग्य खात्याचे प्रधान सचिव संजय मुखर्जी यांनी तीन महिन्याच्या आत याबाबत ठोस निर्णय घेणार असल्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हा संप स्थगित करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेश आहेरकर यांनी दिली

राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्याकडे काल एका निवेदनाद्वारे केली आहे स्थानिक ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षाकडे शेतकऱ्यांनी पिक विम्याचे पैसे भरले होते मात्र या कक्षानं हे पैसे आणि शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज संबंधित पिक विमा कंपनीकडे पाठवले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळू शकले नाहीत त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला पिंगळी कोथळा जोड परळी सावंगी खुर्द आणि साडेगावमधल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतही अशीच घटना घडली असल्याचं आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटलं आहे

मृत्यूंचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यावेळी त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागात नोडल अधिकारी म्हणून शहर अभियंता वसीम पठाण यांची नियुक्ती केली आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारणे शहरातल्या धोकादायक इमारतींची तपासणी रस्त्यांची दरूस्ती नालेसफाई अशा अनेक म्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली